या कार्यक्रमात द्रदृश्य प्रणालीद्वारे दोनशे महाविद्यालयांसह जवळपास एक लाख विद्यार्थी डिजिटल माध्यमातून तर दोन कोटी पस्तीस लाख विद्यार्थी सामाजिक संकेतस्थळांद्वारे सहभागी झाले होते रुसा अंतर्गत सत्तर नवीन शासकीय आदर्श पदवी महाविद्यालय व्यावसायिक कला महाविद्यालय एक महिला विद्यापीठ साठहन अधिक नवकल्पनांच्या उद्योगांचं उद्घाटन करण्यात आलं

मुंबईत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह आमदार राज पुरोहित या कार्यक्रमात सहभागी झाले होते

बदल करण्याची आवश्यकता असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यं ते कय्या नायडू यांनी म्हटलं आहेकालहैदराबाद इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते कृषी पद्धतीत विविधता आणायची तसंच तरच्या उत्पादना नं तंत्रज्ञानात सुधारणा करून उत्पादनाचंविक्री मूल्य वाढवण्याची आवश्यकतात्यांनी व्यक्त केली

अण्णा यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल राळेगणसिद्धी इथल्या ग्रामस्थांनी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी काल राळेगण सिद्धी इथं अण्णांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला तसंच प्रकृतीच्या कारणास्तव उपोषण सोडण्याची विनंती केली भ्रष्टाचार विरोधी लोकपाल आंदोलनाचा राजकीय लाभ घेऊन सत्तेवर आलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हजारे यांना विसरल्याचा आरोपही विखेपाटील यांनी केला दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल राळेगण सिद्धी इथं अण्णांची भेट घेऊन म्ख्यमंत्र्यांचं पत्र दिलं आपल्या जवळपास सर्व मागण्या केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आल्या असल्यानं उपोषण मागे घ्यावं असं आवाहन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून केलं आहे हजारे यांचा उपोषणाचा काल पाचवा दिवस होता दरम्यान आज प्न्हा आपण अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे

जालना इथं सुरू असलेल्या पशूपक्षी प्रदर्शनाचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरणही होणार आहे

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली रोहतगी यांच्या नियुक्तीचे आदेश शासनानं काढले असून त्यांच्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ परमजीत सिंह पटवालिया आणि सर्वोच्व न्यायालयातले सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांची देखील नियुक्ती करण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयात सहा फेब्रवारीपासून याप्रकरणी सुनावणी होणार आहे

ते साठ वर्षांचे होते उत्कृष्ठ लेखन सामग्री तसंच अनेक नामांकित पुस्तकांच्या प्रकाशनात त्यांचा मोलाचा सहभाग होता राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट प्रकाशक म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी मुंबईत विलेपार्ले पूर्व इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

अभ्यंकर यांनी सांगितलं आहे औरंगाबाद इथं काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते अल्पसंख्यांक समाजातल्या नागरिकांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक दृष्टीनं विचार करुन त्यांच्या विकासाला आयोगाचं प्राधान्य असल्याचं त्यांनी नमूद केलं

या रुग्णालयाच्या माध्यमातून महिलांना चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली

यज्वेंद्र चहलनं तीन मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन तर भ्वनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येकी एक गडी बाद केला

औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतर विभाग क्रीडा स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत

जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

यामध्ये यशवंतराव चव्हाण चौक ते संत भगवानबाबा चौक रस्त्याचं डांबरीकरण नागरी आरोग्य केंद्र इमारत आणि ताल्का लघ् पश्चिकित्सालय इमारतीचं उद्घाटन यासह इतर कामांचा समावेश आहे